याबाबतचा आदेश काल जारी करण्यात आला

हिवाळ्यात कोविड प्रादुर्भाव अधिक वाढण्याचा धोका असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या व्त्तात म्हटलं आहे

यामध्ये अहमदाबाद इथली जायड्स बायोटेक पार्क हैदराबाद इथली भारत बायोटेक आणि पृण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थांचा समावेश आहे पंतप्रधान कार्यालयानं एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली दरम्यान वायू दलाच्या विशेष विमानाने पंतप्रधान आज द्पारी साडे बारा वाजेच्या सुमारास लोहगाव विमानतळावर दाखल होतील तिथून ते हेलिकॉप्टरने दुपारी एक वाजेच्या सुमारास मांजरी इथल्या सीरम इन्स्टिट्यूट परिसरात पोहोचतील सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर प्नावाला यांच्यासह तिथले शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी लसनिर्मितीतली प्रगती आव्हानं आणि इतर बाबीसंदर्भात पंतप्रधान संवाद साधणार आहेत सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोव्हिशील्ड ही लस विकसित होत आहे

यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि हैदराबाद इथल्या हेटेरो बायोफार्मा कंपनीसोबत करार झाला आहे

नागरिकांच्या विविध समस्यांची स्थानिक स्तरावरच सोडवणूक करण्याच्या उद्देशानं दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जात असे कोविड प्रादुर्भावामुळे हा उपक्रम बंद पडला होता आता हा उपक्रम पुन्हा सुरू करताना नागरिकांच्या तक्रारी व्हर्च्युअल पद्धतीने घ्याव्यात तक्रारींचं जागेवरच निराकरण करावं संसर्गाचं कारण देऊन उपक्रम टाळू नये अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे

कंगनाला कार्यालयाचा ताबा घेण्याची परवानगीही न्यायालयानं दिली आहे

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वर्षपूर्तीनिमित्त बोलतांना देशाच्या पातळीवर केंद्रित लोकशाहीची कोंडी फोडण्याची आश्वासक कलाटणी तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारने दिली असून देशातले अनेक पक्ष अनेक नेते या नवीन समीकरणाकडे आशेने बघत असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संवेनशीलता लोकांशी संवाद साधण्याची शैली तसंच व्यवस्थापनाची पद्धत सरकारच्या कामकाजातही प्रभावी ठरत असल्याचं गोऱ्हे यांनी नमूद केल दरम्यान भाजप खासदार नारायण राणे यांनी वर्षपूर्ती करणारं राज्य सरकार आणि म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे ते काल सिंधुदर्ग जिल्ह्यात क्डाळ इथं पत्रकारांशी बोलत होते गेल्या वर्षभरात राज्य सरकारनं सामान्य जनतेचे कोणतेच प्रश्न सोडवले नाहीत सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे सिंध्दर्ग जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई हे सरकार अजूनही देऊ शकलेलं नाही अशी टीका राणे यांनी केली

राज्यात मराठी हिंदीसह इतर भाषांमधले चित्रपट आणि द्रचित्रवाणी मालिकांसह जाहिरातपट माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राचे एक धोरण असणं ही काळाची गरज बनली असल्याचं देशमुख म्हणाले

जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर औरंगाबाद जिल्ह्यात काल एका रुग्णाचा मृत्यू झाला

कोविड लसीकरणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या खासगी रुग्णालयांनी सर्व डॉक्टर परिचारिका तसंच इतर कर्मचाऱ्यांची माहिती तत्काळ द्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे

लसीकरणाच्या पहिल्या टप्यात सर्व शासकीय तसंच खासगी रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी परिचारिका सफाई कामगार वॉर्डबॉय तसंच रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे नागरिकांनीही डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केलं आहे

बँड पथकातल्या सर्व सदस्यांना कोविड प्रतिबंधाच्या सर्व निर्देशांचं पालन बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं आहे

काल दुपारी किन्ही इथं नातेवाईकांसोबत शेतात जाणाऱ्या स्वराज भापकर या मुलावर बिबट्याने झडप घालून त्याला ओढत दूर नेलं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वराजचा मृत्यू झाला आष्टी तालुक्यातली आठवडाभरातली ही दुसरी घटना आहे मंगळवारी पाटसरा इथं एका शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता

केरबा उर्फ लक्ष्मण मुदाळे मारोती लक्ष्मण मुदाळे दीपक राम मुदाळे आणि गजानन लक्ष्मण सावंत अशी या चौघांची नावं आहेत नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी तपास कामात सहभागी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे

या संघटनांच्या प्रतिनिधींनी सामाजिक संपर्क माध्यमांवर दुकश्राव्य फिती अपलोड करुन अजिंठा वेरुळसह जिल्हाभरातली पर्यटन स्थळं उघडण्याबाबत सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यावा अशी मागणी केली

पदवीधर मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क योग्य पद्धतीने बजवावा यासाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या आहेत

मतपत्रिकेवर इतर काहीही लिहू नये किंवा खुणा करू नयेत अशी सुचनाही करण्यात आली आहे

या आंदोलनात आमदार डॉ रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते बाळासाहेब दौडतले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज गंगाखेड तसंच पालम इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे सरकारनं मागणी मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे